पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत अमेरिका व्यापार परिषदेच्या वतीनं आयोजित भारत संकल्पना परिषदेत भाषण करणार आहेत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

विधानसभा अध्यक्षांनी हा आदेश स्वीकारला आहे

जेईई जेईई मुख्य आणि एनडीए या दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा विचार करून त्या एकाच तारखेला घेतल्या जाणार नाहीत याची सरकारकडून काळजी घेतली जाईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात येऊन नयेत अशी विनंती विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून सरकारनं ही विनंती विचारात घेतली असल्याचं निशंक यांनी सांगितलं

या उपक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेल्या मनोदर्पण या मदत वाहिनीद्वारे विद्यार्थी शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना सुदूढ मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केल जाणार आहे

त्यांचं कौतुक करून पोखारीयाल यांनी सांगितलं की विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी मनोधैर्य महत्वाचे असते परिस्थितीशी दोन हात करत तिच्यावर विजय मिळवायचा की तिच्या आधीन व्हायचं हे सर्वस्वी मनोभूमिकेवर अवलंबून आहे आणि ती मनोभूमिका तयार करण्यासाठी ही मदत वाहिनी उपयुक्त ठरेल असा विश्वास पोखारीयाल यांनी व्यक्त केला आकाशवाणी बातम्यांसाठी सुहास देशपांडे प्रणे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

राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी काल त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला कृषीमंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांना संघटित करतांना विभागवार निश्वित केलेल्या दर्जाचीच पिके घेतली जातील आणि ती बाजारपेठेत विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावं अशा उत्पादनांना शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कसे प्रयत्न करता येईल याचाही विचार व्हावा असं मुख्यमंत्री म्हणाले दूध द्ध उत्पादकांसाठी राज्य सरकार नवीन योजना घेऊन येणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन आणि द्ग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी काल मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत दिली या बैठकीत केदार यांनी राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी द्ध संघांच्या आणि द्ध उत्पादक शेतक यांच्या समस्या जाणून घेतल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नव्या योजनेबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार असल्याचं केदार यांनी सांगितलं दरम्यान दृध खरेदीच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं नाशिक जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली पुणे बुलडाणा वाशीम इथंही दूध दर वाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं

बऱ्याचदा महिला या विकृतीच्या सापळ्यात अडकतात यामुळे सर्वांनाच विशेषतः युवती आणि महिलांना डिजिटली सक्षम करण ही काळाची गरज आहे असं मत महिला आणि बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी काल व्यक्त केलं राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्यातर्फे आयोजित डिजिटल स्त्री शक्ती या उपक्रमाचा ई प्रारंभ काल यशोमती ठाकुर यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या संकटग्रस्त महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाचं कार्यालय प्रत्येक विभाग स्तरावर लवकरच कार्यान्वित होईल असं त्यांनी सांगितलं जळगाव जळगाव जिल्ह्यात सावदा रेल्वे स्थानकावर खतांचे रॅक उतरवण्यासाठी रेल्वेनं थांबा उपलब्ध करून दिला आहे यामुळे वाहतुकीसाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे रावेर मुक्ताईनगर यावल बोदवड भुसावळ या तालुक्यातील कृषिकेंद्र मालक आणि खते विक्री व्यापारी संघाच्या सदस्यांनी सावदा इथ थांब्याची मागणी केली होती नांदेड नांदेड इथल्या वजीराबाद पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आनंद घनवन प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पाचा प्रारंभ काल पोलिस उपअधिक्षक अभिजित फस्के यांच्या हस्ते झाला

अधिकाराचं उल्लंघन होत असल्यास आपल्याला न्यायालयात दाद मागता येते परंतु नागरिकांनी कर्तव्याचं उल्लंघन केल्यास शासनाला देखील तुमच्या विरोधात न्यायालयात जाता येते त्यामुळे कर्तव्यात दूर्लक्ष न करण्याचे आवाहन एड जयसिंग चव्हाण यांनी यावेळी केलं

गडचिरोली गडचिरोली पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावर मसेली नवरगाव मार्गावर दोन ठिकाणी काल सकाळी नक्षल्यांची पत्रकं आढळून आली

गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्यातील मगरडोह या परिसरातही नक्षल्यांनी पत्रकं लावल्याचं आमच्या प्रतिनिधीनी कळवलं आहे

हा पाऊस जिल्ह्यातील पीकांना जीवदान ठरत आहे वीज गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील दोन तालुक्यात काल अचानक आलेल्या पावसाने आणि विजेच्या कडकडाटाने वीज पडून दोघांचा मृत्यू झाला

परभणी शेतकरी प्राणी परभणी जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे पण त्याचवेळी ग्रामीण भागात वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे ऐक्या याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेत शिवार हिरवीगार झाल आहे पिकं जोमाने डोलत आहेत मात्र ग्रामीण भागात वन्य प्राणी या पिकांचं मोठं नुकसान करत आहेत मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवार परिसरात रानड्रक्कर हरण वानर यासारखे वन्य प्राणी शेतात कळपाने घुसून वाढलेलं उभ पीक फस्त करत आहेत यंदा पावसानं अजून तरी शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असताना आता या प्राण्यांच्या त्रासामुळे तालुक्यातील शेतकरी पून्हा अडचणीत आला आहे या प्रश्नाकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्याचं रक्षण करावं अशी मागणी ताडबोरगांव शिवारातले शेतकरी करत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापशीकर यांच्यासह मंजिरी गानू पुणे

याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

पेशव्यांच्या काळात या भागात आंब्याची बाग विकसित करण्यात आली होती ब्रिटिशांच्या कारकीर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला आपल्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले आणि त्या जुन्या झाडांचे संवर्धनही केलं

दुर्मिळ प्रकारातील बुरशी सूक्ष्म जीवांच्याही नोंदी इथे आढळतात तर जळगाव जवळचं लांडोरखोरी हे स्थळ मेहरूण जलाशयाच्या जवळ आहे

राज्यातील अधिकाधिक जैविक वारसा क्षेत्र शोधून त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत त्यामुळे आगामी काळात राज्यात अशी अनेक ठिकाणे शोधून त्यांना जैविक वारसा स्थळे म्हणून घोषित करणार असल्याची माहितीही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे निधन आकाशवाणी नांदेड एफ एम केंद्राचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी भिमराव शेळके यांच काल नांदेड इथं निधन झालं

विविध कार्यक्रमांची सुयोग्य आखणी करून नांदेड एफ एम केंद्राचा मोठा श्रोतावर्ग त्यांनी निर्माण केला होता निधन ख्यातनाम उर्दू आणि हिंदी शायर शमशुद्दीन मोहमद फाजील अंनसारी ऊर्फ शम्स जालनवी यांचं काल पहाटे जालना इथं निधन झालं

आपल्या शायरीने श्रोत्यांची मने जिंकणारे शम्स जालनवी यांना नामवंत शायर आणि समीक्षकांनी शहनशाह ए गझल शान ए महाराष्ट्र फक्रे जालनाआदी पदव्या दिल्या होत्या परिस्थितीशी संघर्ष करताना कसं जगायच हे सांगणारे शम्स हे चालते बोलते काव्यपीठ होते अनेक ग्रंथ संपदा प्रकाशित असतांनाही त्यांनी कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा ठेवली नाही